काल तीन मृतदेह हाती लागले तर तीनजण अद्याप बेपत्ता आहेत असं एका वरीष्ठ अधिका यानं सांगितलं दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली पूरग्रस्त गावं दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपानं घेतला आहे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली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

जम्मू कश्मीर संदर्भात संसदेत नुकताच मंजूर झालेला कायदा राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला आणि उत्तम प्रशासनाला चालना देण्यासाठी आहे असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं भारतीय राज्यघटनेतली तात्पुरती तरतूद बदलण्याचा हा प्रश्न होता आणि तो पूर्णपेण भारताच्या अखत्यारितला आहे देशाच्या बाह्यसीमा आणि भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी त्याचा काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं भारतानं कोणत्याही अतिरिक्त प्रदेशावर दावा केलेला नाही त्यामुळे याबाबत चीनला वाटणारी चिंता किंवा शंका कुशंका चुकीच्या असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केलं चांद्रयान दोन उद्या पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणार असून चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं वाटचाल सुरू करणार आहे पहाटे साडेतीन वाजता या यानाला चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं सोडण्याची ट्रान्स लुनार इंजेक्शन ही प्रक्रिया करणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी अहमदाबाद इथं दिली

तंत्रशिक्षण संचालनालय डीटीईनं महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला हंगेरीमध्ये वार्पलोता इथं झालेल्या एफआयएम विश्वचषक स्पर्धेत महिलांची दुचाकी शर्यत भारताच्या ऐश्वर्या पिसेनं जिंकली आहे ती मोटर स्पोर्ट्स प्रकारात जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय ठरली आहे